केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं भारत पेट्रोलियम कॉपरेरशन लिमिटेड शिपिंग कॉपरेरशन ऑफ इंडिया कंटेनर कॉपरेरशन ऑफ इंडिया नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड आणि टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड या पाच उद्योगांमधून निर्गुतवणूक करायला मंजुरी दिली या उद्योगांमधल्या निर्गुतवणुकीतून मिळणाऱ्या निधीचा वापर सामाजिक क्षेत्राला अर्थसहाय्य करण्यासाठी आणि सरकारच्या लोककल्याणकारी विकास कार्यक्रमांसाठी केला जाणार आहे

मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या बैठकीनंतर केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली

खाजगीकरणापूर्वी आसाममधल्या नुमालीगड रिफायनरीला बीपीसीएलमधून वेगळं केलं जाईल आणि ती दुसऱ्या उपक्रमाला दिली जाईल असं त्यांनी सांगितलं

तसंच निवडक सार्वजनिक उपक्रमांमधलं व्यवस्थापन नियंत्रण स्वतःकडे कायम राखून त्यातली भागीदारी कमी करायलाही मंत्रिमंडळ समितीनं मान्यता दिली आहे

काल मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बातमीदारांना ही माहिती दिली

पर्यटन क्षेत्रात सहकार्य दृढ करण्यासाठी भारत आणि फिनलँड यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूरी दिली आहे पर्यटन माहितीची देवाणघेवाण ज्ञान तसंच पर्यटन क्षेत्रातील तज्ञता ियादी बाबतीत उभयपक्षी सहकार्य वाढवण्याकरता सहकार्याच्या नात्याचा पाया प्रस्थापित करणं हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं भारत पेटंट डिजाईन ट्रेडमार्क महानियंत्रक यांच्या अंतर्गत भारतीय पेटंट राजमार्ग कार्यक्रम प्रस्तावाला मंजुरी दिली आहे जपान पेटंट कार्यालया बरोबर प्रायोगिक तत्त्वावर तीन वर्षांसाठी हा करार करण्यात येणार आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल आदी क्षेत्रात पेटंटच संदर्भातले प्रस्ताव स्वीकारले जातील पेटंट कार्यालय या संदर्भातले नियम आणि अटी ठरवणार असल्याचा सरकार तर्फे जारी पत्रात म्हटलं आहे महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन्ही पक्षांनी दिले असून लवकरच राज्यातला सरकार स्थापनेचा पेच सुटेल असं दिसतं राजकीय अनिश्वितता संपून लवकरच राज्यात स्थिर सरकार स्थापन होईल असा विधास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेस हे तीन्ही पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही असं सांगत राष्ट्रवादी काँप्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेनेशी आघाडी करण्याची गरज स्पष्ट केली आहे राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्याचा विचार पक्का केला असल्याचं यावरून दिसत आहे

श्रीलंकेये नवनिर्वाचित अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांचे बंधू आणि माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांचा आज या देशाचे प्रधानमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे विद्यमान प्रधानमंत्री रनिल विक्रमसिंघे यांनी त्यांच्या पक्षाचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानं महिंदा राजपक्षे यांच्याकडे प्रधानमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली जात आहे विक्रमसिंघे यांच्या पक्षाचे उमेदवार सजित प्रेमदासा यांचा गोताबाया यांनी पराभव केला होता विक्रमसिंधे यांनी अधिकृतपणे आपला राजीनामा दिल्यावर आज दुपारी शपथविधी समारंभ होईल असं राजपक्षे यांच्या प्रवक्त्यानं सांगितलं

इतक्या प्रतिकूल परिस्थितीत आपले जवान देशाचं संरक्षण करतात त्यांच्या असीम त्यागाला माझा सलाम आहे असं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे